महारोगीसेवासमितीच्यामुख्यकार्यकारीअधिकारीडॉ

ठाणेजिल्ह्यातपुन्हाएकदाकोरोनाबाधितांचीसंख्यावाढूलागलीआहे

सध्याजिल्ह्यातसाडेपाचहजारकोरोनाबाधितांवरउपचारस्रुआहेत

केंद्रसरकारच्याकृषीकायद्याविरोधातगैरसमजनबाळगण्याचंआवाहनमाहिती आणि प्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीकेलंआहे याकायद्यांच्याविरोधातपंजाबच्याशेतकऱ्यांनीसुरुकेलेल्याआंदोलनाच्यापार्श्वभूमीवरजावडकेरयांनीट्विटसंदेशाच्यामाध्यमातूनहेआवाहनके लं पंजाबमधल्याशेतकऱ्यांनीगेल्या वर्षीच्यातूलनेतयावर्षीअधिकधान्यबाजारसमित्यांमध्येकिमानआधारभूतदरानंविकलं असंनमूदकरतजावडेकरयांनी याकृषीकायद्यांमुळेकिमानआधारभूतदरआणिबाजारसमित्याअबाधितराहणारअसल्याचंस्पष्टकेलं

मतदाराच्याघरीजाऊनटपालीमतपत्रिकात्यांनाउपलब्धकरूनदिल्याआहेत

निवडणुकीलादोनदिवसबाकीअसतानावृत्तपत्रांमध्येदिल्याजाणाऱ्याजाहिरातींचंहीप्रमाणीकरणकरावं असंहीत्यांनीस्पष्टकेलंआहे प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीकेलेल्याआत्मनिर्भरभारताच्याआवाहनालाप्रतिसाददेत अहमदनगरजिल्ह्यातल्यापारनेरतालुक्यामधल्यानिघोजगावच्याश्रद्वाढवणयामहाविद्यालयीनयुवतीनंसमाजासमोरनवाआदर्शठेवलाआहे

आपल्यायाप्रवासाचेअनुभवश्रद्धानंआकाशवाणीकडेव्यक्तकेले

यानिमित्तानंनांदेड धिल्यासचखंडगुरुद्वारासहठिकठिकाणच्यागुरुद्वारांमध्येविशेषकार्यक्रमातूनगुरुनानकयांनाअभिवादनकेलंजातआहे गुरुद्वारांमध्येसकाळपासूनभजन कीर्तन कथा व्याख्यानअसेकार्यक्रमसुरुआहेत मुंबईतकोरोनाविषाणूच्यापार्श्वभूमीवरमुंबईतल्यागुरुद्वारांमध्येगुरुनानकजयंतीऑनलाईनपद्धतीनेसाजरीकरण्याचेआयोजनकरण्या तआलंआहे

सातारा धिंसाधेपणानंगुरुनानकजयंतीशिखबांधवांनीसाजरीकेली

शीतलयांनातातडीनंवरोराउपजिल्हारुग्णालयातउपचारासाठीनेलंअसताडॉक्टरांनीत्यांनामृतघोषितकेलं

जाधवयांनीअभिनयासोबतच दिग्दर्शन निर्माताम्हणूनदेखीलआपलीछापपाडली त्यांच्याकार्याचीदखतघेतराज्यशासनासहविविधसंस्थांनीत्यांनापुरस्कारदेऊनगौरवले

बीडजिल्ह्याच्याआष्टीतालुक्यातबिबट्याचीदहशतकायमअसूनकालत्यानंदोनवृध्दमहिलांवरहल्लाकेला

मात्रत्यामहिलेच्यापुतण्याआणिसुनेनंधाडसकरूनबिबट्याच्यातावडीतूनतिचीसुटकाकेली त्यानंतरयाचपरिसरातपुन्हासंध्याकाळीएकमहिलाएकटीशेतातूनघरीपरततअसतानाबिबटयानंतिच्यावरहल्लाकेला त्याततिचाजागीचमृत्यूझाला

सांगलीजिल्ह्यातआटपाडीब्रिंकार्तिकपौर्णिमेनिमित्तहोणाऱ्याजनावरांच्याबाजारालामोठाप्रतिसादमिळाला तब्बलदीडकोटीरुपयेदरअसलेलाबोकडउत्सुकतेचाविषयठरला लाखरुपयांचीमागणीआलीहोती

विदेशातद्राक्षनिर्यातकरण्यासाठीफलोत्पादनविभागाच्यावतीनंकेलेल्याबागांच्यानोंदणीतनाशिकजिल्हाआघाडीवरआहे

सांगलीतल्याविष्णुदासभावेनाट्यगृहातआठमहिन्यांच्याप्रदीर्घप्रतीक्षेनंतरपहिलानाट्यप्रवेशसादरझाला कालिदासतेतेंडुलकरहानाट्यप्रवासयावेळीसादरकरण्यातआला जुन्याकाळातल्यारसिकप्रियनाटकांचासुवर्णकाळरसिकांनीअनुभवलाआणि कलाकारांनाभरभरुनदाददिली